या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार रोकडविरहीत आणि पेपरलेस सेवा मिळेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांचा खर्च कमी करणं आणि योजनेअंतर्गत त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणं हा या योजनेचा हेतू असल्याचंही आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे

या योजनेच्या कक्षेत येणारा लाभार्थी देशभरात कुठेही आरोग्य सुविधा प्राप्त करू शकेल दरम्यान ही अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्य वीमा योजना असून देशातील आरोग्य सेवांमध्ये क्रांतीकारी बदल घडवू शकेल असं आयुष्यमान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंदू भूषण यांनी सांगितलं

दरम्यान प्रधानमंत्री चा विशसा आणि कोडरमा क्वे वस्कीय महाविद्यालयाचं भूमीपूजन आणि दहा आरोग्य केंद्रांचं उद्घाटन करतील तसंच सभेला संबोधित करतील असंही आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे आज अनंत चतुर्दशी बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघी मुंबई नगरी सज्ज झाली आहे चौपाट्या तलाव विसर्जन स्थळांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

विसर्जन स्थळांवर जीवरक्षक मोटरबोट जर्मन तराफा आदि यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे मुंबई पुण्यात गणपतींच्या मिरवणूकांना सुरुवात झाली आहे मुंबईत लालबागचा राजा गणेशगल्लीचा राजा या महागणपतींच्या मिरवणूकीला सुरुवात झाली आहे लालबागचा राजाच्या मंडपाबाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली असून पारंपारिक वेष परिधान केलेल्या महिला आणि पुरूष या मिरवणूकीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले आहेत हळुहळू या मिरवणूका पुढे सरकत आहेत छोड्याच वेळात मुंबईतील विविध मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणार आहेत पुण्यात अजूनही डीजे डॉल्बीचा तिढा कायम आहे

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही असं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे गणपती विसर्जनादरम्यान भाविकांची गस्त्रीय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडतील या भावकांना प्रवासाचा त्रास होऊ नये यासाठी मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी गेलेले भाविक आज परतीच्या प्रवासाला लागतील त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह विविध महामार्गांवर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी आणि उद्या सकाळी एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर वाहने उतरण्याची शक्यता असल्याचे मुंबई पुणे महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले

त्यामुळे टोलनाक्यांवरही वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितलं मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळावी यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या सुधारित विकास आराखडयाला राज्यसरकारनं मंजुरी दिली आहे सारभूत स्वरुपाच्या फेरबंदलांनाही शासनानं मंजुरी दिली चित्रपट निर्मात्या दिगदर्शक कल्पना लाजमी यांचं आज सकाळी कर्करोगानं निधन झालं

एक वर्षांपासून त्यांच्यांवर उपचार सुरु होते स्त्रियांचे प्रश्र अत्यंत प्रभावीपणे मांडणा या रुदाली एकपल चिंगारी दमन यांसारख्या उत्तामोत्तम कलाकृतींच त्यांनी दिग्दर्शन केलं होतं